महाराष्ट्रतल्या सोलापूर क्वें बोलताना त्यांनी सबका साथ सबका विकास या भूमिकेचा पुनरुच्चार केला

नागरिकत्व कायद्यातल्या सुधारणा अंमलात आणताना ईशान्य भारतातल्या नागरिकांच्या हिताला बाधा येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं ख्रिसटीयन मिशेल आणि राफेलच्या संबधाबाबत भाष्य करण्याचं खुलं आव्हान त्यांनी काँग्रेसला दिलं काँग्रेसन कीतीही खोटे आरोप केले तरी राष्ट्रीय सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करणार नाही असंही ते म्हणाले

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार गरीब वर्गासाठी सर्व संधी उपलब्ध करुन देत असताना सामाजिक सौंहार्दाची जपणूक देखील करत आहे आग्रा श्वे गंगाजल आणि तिर विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते

लोकसभेनं काल आर्थिक निकषांवर अनारक्षित वर्गाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करणारं विधेयक मंजूर केलं आज सकाळी विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे दोन वेळेला राज्य सभेचं कामकाज तहकुब झालं होतं दुपारी दोन वाजता सभागृहात या विषयावरची चर्चा पुढे सुरु झाली सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी या विधेयकामुळे सामाजिक न्यायासंदर्भात दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत आहे असं सांगितलं काँप्रेस नेते आनंद शर्मा यांनी या विधेयकाला आपला पक्ष पाठींबा देत आहे मात्र त्यासाठी सरकारनं अयोग्य वेळ निवडल्याची टिका केली येत्या सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेऊन हे विधेयक मांडलं गेल्याचा आरोप त्यांनी केला चर्चेत बोलताना कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी या घटनादुरुस्ती विधेयकानं घटनेच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या सर्वांना समान हक्क या तरतूदीची अंमलबजावणी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हटलं घटनादुरुस्तीचा सरकारला आणि संसदेला पूर्ण अधिकार असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं समाजवादी पार्टीनं विधेयकाला पाठिंबा देताना विर मागासवर्गीय तसंच अनुसूचित जाती जमातीचा आरक्षण कोटा वाढवण्याची आणि मुस्लीम आरक्षणाची मागणी केली अण्णा द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसनं विधेयकाच्या संविधानिक आणि कायदेशीर बाबींविषयी प्रश्न उपस्थित केला बिजू जनता दल अणि संयुक्त जनता दल या पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे राज्यसभेत ही चर्चा अद्याप सुरु आहे राज्यसभेतल्या संख्याबळाचा दुरुपयोग करुन विरोधी पक्ष आर्थिक आरक्षणासंबंधी विधेयकात अडथळा निर्माण करत आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते जी व्ही एल नरसिंह राव यांनी संसदभवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना हा आरोप केला लोकसभेत काल संमत झालेल्या विधेयकाला तांत्रिक कारणामुळे राज्यसभेत विरोध होत आहे असं ते म्हणाले केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी गरीब वर्गाच्या भावना समजून घेऊन विरोधी पक्षांनी त्या विधेयकाला पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं तृणमूल काँग्रेसचे खासदार सौमित्र खान यांनी आज भाजपा दिल्ली मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ते बिष्णूपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत पूर्व भारताचा विकास होण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार राबवत असलेल्या योजनांमुळे त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे असं ते म्हणाले बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या धार्मिक अल्पसंख्यकांना भारताचं नागरिकत्व प्रदान करणं हा नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यामागचा उद्देश आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज राज्यसभेत सांगितलं या देशांमधून भारतात आलेल्या हिदू शिख बौद्ध जाती पार्शी आणि ख्रिश्वन नागरिकांना कायदेशिररित्या नागरिकत्व मिळू शकेल ईशान्य राज्यातल्या सुरक्षा स्थिती संदर्भात तिथल्या भारतीयांचं हितरक्षण करण्याची म्वाही गृहमंत्र्यांनी दिली या विधेयकाच्या बाबतीत लोकांची दिशाभूल करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे मात्र सरकार ईशान्येकडल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे असं ते म्हणाले

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीच्या बछ्कीत आज हा निर्णय घेण्यात आला प्रादेशिक एकात्मिता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भारताची वचनबद्धता सदद्ध कायम राहील असं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे त्या आज नवी दिल्लीत सुरु असलेल्या रायसीना डायलॉग या कार्यक्रमात बोलत होत्या वर्षानुवर्ष न सुटलेले सीमा प्रश्न सोडवण्यासाठी द्विपक्षीय संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचं त्या म्हणाल्या मात्र त्यासाठी हिंसाचारामुक्त आणि शत्रुत्वविरहित वातावरणात खुल्या विचारांनी एकत्र यायला हवं असं त्या म्हणाल्या आतंरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भारत हा विधायक कार्य करणारा देश आहे असं त्यांनी सांगितलं

भारताच्या दौ यावर आलेले जिणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जावेद झरीफ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार वृद्धीसह प्रादेशिक स्थिती आणि तेर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं नवी दिल्लीत सुरु असलेल्या रायसिना डायलॉग या चर्चा सत्राच्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी मंगोलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचीही भेट घेतली लिंगभेदासंदर्भात केवळ सांस्कृतिकदृष्ट्या विचार करु नये असं मत वस्त्रोद्योगमंत्री स्मृती जिणी यांनी व्यक्त केलं आहे त्या आज नवी दिल्लीत सुरु असलेल्या रायसीना डायलॉग या कार्यक्रमात बोलत होत्या भारतात क्रिोसारख्या संशोधन संस्थांमध्ये महिला आघाडीवर आहेत विविध परिक्षांमध्येही मुली मुलांपेक्षा घवघवीत यश मिळवत आहेत समाजात एकंदरित महिला दुर्लक्षित असल्या तरी आता परिस्थिती झपाट्यानं बदलते आहे असं सांगून स्मृती जिणी यांनी प्राचीन अर्थशास्त्रामधे महिलांना न्याय देण्यासंबंधी विचार झाला होता या कडे लक्ष वेधल अमेरिका आणि चीन मधल्या व्यापार युद्धात सुवर्णमध्य होण्याच्या अपेक्षेमुळे जागतिक बाजार पेठेत असलेल्या सकारात्मक वृध्दीचे पडसाद आज मुंबई शेअर बाजार व्यवहारांवर दिसून आलं

जागतिक बँकेनं भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वाढण्याचे संकेत दिल्यानं गुंतवणूकदारांनी समभागांच्या खरेदीत उत्साह दाखवला

जम्मू कश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करुन पाकिस्तानी सस्त्रानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नौशेरा क्षेत्रातल्या भारतीय सस्विध्या चौक्यांवर आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सस्विनं गोळीबार करुन उखळी तोफांचा माराही केला नियंत्रण रेषेवर तक्तित भारतीय संख्यिनं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक सुमारे दोन तास सुरु होती या हल्ल्यात भारताच्या बाजूनं कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही

आपल्या संविधानात सांगितल्याप्रमाणे अभिव्यक्तीस्वातंत्र्या बरोबरचं सामाजिक दायित्व ही महत्वाचं असतं या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन सामाजिक दायित्वाच्या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करावा असं आवाहन केंद्रीय क्रिडा तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केलं आहे